दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांना पक्षानं पुन्हा संधी दिलेली नाही

यामध्ये औरंगाबादमधून सुभाष झांबड जालना विलास औताडे लातूर मच्छिंद्रनाथ कामत चंद्रपूर विनायक बांगडे तर भिवंडीहून सुरेश टावरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

उस्मानाबादमध्ये माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली औरंगाबादहन चंद्रकांत खैरे परभणी संजय जाधव हिंगोली हेमंत पाटील यवतमाळ वाशिम भावना गवळी ब्रलडाणा प्रतापराव जाधव नाशिक हेमंत गोडसे दक्षिण मुंबई अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई राहल शेवाळे उत्तर पश्चिम मुंबई गजानन कीर्तीकर ठाणे राजन विचारे कल्याण श्रीकांत शिंदे रायगड अनंत गिते रत्नागिरी विनायक राऊत कोल्हापूर संजय मंडलिक हातकणंगले धैर्यशील माने शिर्डी सदाशिव लोखंडे शिरूर शिवाजीराव आढळराव पाटील अमरावती आनंदराव आडसूळ रामटेक क्रपाल त्माने आणि मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना तर माढा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी घोषित केली आहे

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल दोन जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले यामध्ये लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या मंगरुळ इथले मनोहर पाटील यांचा समावेश आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून कौसडीकर निहाल अहमद यांनी तर बीड लोकसभा मतदारसंघात शेतकरी चळवळीचे नेते कालिदास आपेट यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला हिंगोली लोकसभा मतदार संघातून त्रिशला मिलींद कांबळे आणि गजानन हरिभाऊ भालेराव या दोघांनी तर बुलडाणा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकड्रन आमदार बळीराम सिरस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

यवतमाळ वाशिम मतदारसंघातून आठ जणांनी नाम निर्देशन पत्रं दाखल केले यामध्ये सात अपक्ष उमेदवार असून राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टीचे पुरुषोत्तम डोमाजी भजगवरे यांचा समावेश आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातही काल पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले वर्ध्यातून काँग्रेसच्या उमेदवार चारूशिला टोकस यांच्यासह सहा जणांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात चार जणांनी अर्ज दाखल केले यात भारतीय जनता पक्षाकडून प्रकाश मालगावे यांनी तर वंचित बहुजन आघाडीकडून कारु नागोजी नान्हे यांनी अर्ज भरला आहे

याशिवाय नागपूर लोकसभा मतदारसंघात बारा रामटेकमधून दोन जणांनी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात चार जणांनी सात तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एका इच्छुकाने अर्ज दाखल केला

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या मेघना बोर्डीकर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली सकारात्मक चर्चा झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय बोर्डीकर यांनी घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे

ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते सोशल मीडियावर च्कीची माहिती पाठवली तर गुन्हा दाखल होईल असा इशाराही मुत्याल यांनी दिला

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रं वाढवली आहेत सध्या मतदारांची नाव नोंदणी सुरु असल्यानं मतदान केंद्रं अजून वाढण्याची शक्यता असल्याचं संबधित विभागान सांगितलं आहे

गटशिक्षणाधिकारी राम कापसे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या जनजागृती फेरीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते

यात बोधडी वाळकी सावरी दिग्रस आदी गांवात झालेल्या या न्कसानाचा महसूल विभागानं तातडीनं आढावा घेण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला नाथ महाराजांच्या गावातल्या मंदिरातला प्रसिद्ध रांजण भरून या महोत्वाचा प्रारंभ सुरवात झाली

कामात हलगर्जीपणा केल्यानं तसंच वसुली बैठकीत गैरहजर राहिल्यानं लातूर महानगरपालिकेचे आयुक्त एम

सिंह यांनी वसुली लिपीक पद्माकर उबाळे यांना काल निलंबित केलं इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरवात होत आहे

मलेशियातल्या अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेलाही आजपासून सुरुवात होत आहे